मात्र त्याआधी एक महत्वाची सुचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

आध्निक भारतातल्या गावांना पूर्णतः आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंचायत राज दिनानिमित्त आज ऑनलाईन पदधतीनं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय पंचायत राज प्रस्कारांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते

ग्रामीण भारताच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामांमधे अधिक पारदर्शकता यावी यासाठी ई ग्राम स्वराज उपक्रमावर अधिक भर दिला जात असल्याचं ते म्हणाले ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर भू जल स्वच्छता कृषी तसंच शिक्षणासंबंधीचे उपक्रम राबवावेत असं आवाहनही त्यांनी केल यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वामीत्व योजनेच्या संपूर्ण देशभरातल्या अंमलबजावणीलाही सुरुवात केली या योजनेअंतर्गत मालमता कार्ड मिळालेले नागरिकांना बँका आणि वितीय संस्थांमध्न कर्ज मिळवणं अधिक सुलभ होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं यावेळी चार लाखाहन अधिक नागरिकांना त्यांच्या ई मालमत्ता कार्डाचं वाटपही ऑनलाईन पद्धतीनं केलं गेलं ग्रामीण भागातल्या जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अन्वादाचं रात्री आठ वाजता प्नःप्रसारण केलं जाईल राज्याला इतर कंपन्यांकडून लस घेण्याचाही पर्याय ख्ला असल्याचं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे

ऑक्सिजन प्रवठा वाढवण्याचे प्रयत्न य्द्धपातळीवर स्रु असून केंद्रांन राज्याचा ऑक्सिजन प्रवठा कमी करू नये अशी मागणी पवार यांनी केली आहे

आज त्यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयमार्फत छापे मारण्यात आले होते या कारवाईत आपण सीबीआयच्या पथकाला पूर्ण सहकार्य केलं असल्याचं अनिल देशम्ख यांनी बातमीदारांना सांगितलं याबाबत प्राथमिक चौकशी स्रू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यावर अनिल देशमुख यांना राजीनामा देणं भाग पडलं होत देशमुख यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याची म्भा उच्च न्यायालयाने सीबीआयला दिली होती नाशिक आणि विरार इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या द्र्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर तसंच ऑक्सिजन ऑडीट करावं असे निर्देश राज्याचे म्ख्य सचिव सीताराम कंटे यांनी जिल्हा यंत्रणांना दिले आहेत कंटे यांनी काल सर्व विभागीय आय्क्त जिल्हाधिकारी पोलिस आय्क्त जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला रुग्णालयांमधल्या ऑक्सिजनच्या नलिका साठवण्क यंत्रणांमधल्या गळतीसंदर्भातल्या तपासणीसोबतच ऑक्सिजन वाया जाऊ नये यासाठी टास्क फोर्सच्या सुचनांचं पालन होत आहे किंवा नाही याबाबतही तपासणी करावी अशी सूचना त्यांनी केली ऑक्सिजन टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे या टॅकरची वाहतृक पोलिस संरक्षणात करावी तसंच टँकर परस्पर वळवू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या शहरातल्या सर्व रुग्णालयांना विनाअडथळा ऑक्सिजनचा प्रवठा होण्याकरता बहन्म्बई महानगरपालिकेने मानक कार्यप्रणाली आखून दिली आहे यान्सार यांत्रिकी तसंच विदय्त विभागाच्या म्ख्य अभियंत्यांनी विभागनिहाय कोविड रुग्णालय आणि त्यांचे ऑक्सिजन प्रवठादार यांची यादी तयार करणं आवश्यक आहे ही संकलित माहिती बहन्म्बई महानगरपालिकेच्या कंट्रोल रूमला तसंच अन्न आणि औषध प्रशासनाला देखील द्यावी लागणार आहे

मूंबईचे पालिका आय्क्त इकबाल सिंग चहल यांनी सर्व प्रभाग कार्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रुग्णालयांनी ही कार्यप्रणाली कठोरपणे राबवावी असे निर्देश दिले आहेत

अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून भाडेकरूंकडून लवकरच पूर्ण थकबाकी वसूल केली जाईल अशी माहिती म्ख्य अधिकारी डोंगरे यांनी दिली

यासंदर्भात आज आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोविड लढ्यासाठीच्या उच्चाधिकार गटाचे अध्यक्ष डॉक्टर आर एस शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बछक झाली या बठकीत लसीकरणासंदर्भात अनेक सूचना केल्या गेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी खाजगी औद्योगिक आणि इतर क्षेत्राकडून चालवल्या जात असलेल्या रुग्णालयात सोबत जोडून घ्यावं नोंदणीचे अर्ज अर्जांवरची प्रक्रिया आणि प्रलंबित नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या यंत्रणांसोबत समन्वय राखावा असा सल्लाही केंद्र सरकारनं दिला आहे

यामुळे जिल्ह्यातल्या अधिकाधिक कोरोनाबाधितांना मोफत उपचार देणंही शक्य होणार आहे यावर्षीच्या कृषी हंगामात यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्राद्र्भाव दिसू लागला आहे कृषी विभागानं नियोजन स्रु करावं असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे

काप्स पिकाखालच्या फरदडीचं निर्म्लन करावं फेरोमोन ट्रॅप्स लावावेत आणि पूर्वहंगामी लागवड टाळण्यासारखे पर्याय अंमलात आणावेत अशी सूचना त्यांनी केली शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून त्यान्सारच आपल्या शेतात खतांचा वापर करावा तसंच य्रियाचा अवाजवी वापर टाळावा असंही त्यांनी सूचवलं यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागानं दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे येत्या मंगळवारी असलेला हन्मान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणानं साजरा करावा साजरा करावा असं आवाहन गृह विभागानं केलं आहे कोरोनाच्या द्रसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे सर्व धार्मिक स्थळे तसंच मंदिर पूजा तसेच दर्शनासाठी बंद ठेवली आहेत मंदिराच्या व्यवस्थापनांनी शक्य असल्यास स्थानिक केबल यंत्रणा वेबसाईट तसंच फेसब्कच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून दयावं असंही सांगितलं आहे हन्मान जयंतीनिमित प्रभात फेरी तसंच मिरवण्का काढण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत याबाबत आखून दिलेल्या नियमांचं कठोरपणे पालन केलं जावं असं आवाहन शासनानं केला आहे भारूडरत्न ब्रगूंडाकार निरंजन भाकरे यांचं काल आकस्मिक निधन झालं त्यांच्या निधना बददल मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमूद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा लोककलावंताला आपण मूकलो आहोत अशा शब्दात म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या ब्रग्ंडानं समाजातल्या अनेक घडामोडींवर मार्मिक भाष्य केलं असंही त्यांनी या शोक संदेशात म्हटलं आहे

जिल्ह्यात ऑक्सिजन प्रवठा तसंच कोरोना बाधितांवरच्या उपचारांसाठी अधिकच्या नव्या खाटांना तातडीनं मंजूरी मिळवून दयायचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं यावेळ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बष्ठक घेऊन जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला कोरोनासंदर्भात तातडीच्या उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक नगर परिषदेकरता प्रत्येकी पाच कोटी रूपयांचा आकस्मिक निधीची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली भविष्यातली ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सिरोंचा आरमोरी चामोर्शी क्रखेडा देसाईगंज कोरची आणि एटापल्ली इथं कमी क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प स्रू करावेत असे निर्देशही त्यांनी दिले देशातल्या कोरोना स्थितीशी लढण्यासाठी सशस्त्र दलाच्या वव्यकीय सेवेला आप्तकालीन आर्थिक अधिकार दयायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे याअंतर्गत लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या वव्वयकीय सेवांच्या महासंचालकांना पाच कोटी रुपयांचे तर मेजर जनरल आणि समकक्ष पदाच्या अधिकाऱ्यांना तीन कोटी रुपये तर ब्रिगेडिअर आणि समकक्ष पदाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांचा वापर करायचे अधिकार असतील

राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आध्निक आणि मजबूत पंचायत राजमूळे भारत आज स्वयंपूर्ण आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे केंद्र सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज पंचायत राज पदधत आणखी मजबूत झाली आहे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढल्यानं आरोग्य विभागाचे विविध कार्यक्रमही प्रभावी झाले आहेत

सिंधुद्र्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे ते आज ऑनलाईन पद्धतीनं बातमीदारांशी बोलत होते कोल्हापूर आणि रायगड इथून जिल्ह्याला अधिकच्या ऑक्सिज मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं

कणकवलीतल्या उपजिल्हा रुग्णालयतलं कोविड उपचार केंद्र इतर ठिकाणी हलवण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले

या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी ग्न्हा दाखल केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला